नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचं काल औरंगाबाद इथं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते क्रषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सूक्ष्म सिंचन पद्धत अत्यंत उपयुक्त असल्याचं नमूद करत गडकरी यांनी सूक्ष्म सिंचनाशिवाय शेतीचा विकास शक्य नसल्याचं मत व्यक्त केलं

सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास क्रषी उत्पादनात तिप्पट वाढ होऊ शकते त्याच वेळी पाण्याची गरजही तेवढ्याच प्रमाणात कमी होते असं गडकरी यांनी सांगितलं मराठवाड्यासह राज्याचा एकूणच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दोन नदीजोड प्रकल्पांवर काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली यावेळी बोलतांना मुख्यमुत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राज्यात जलयुक्त शिवार योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असल्यामुळे चौतीस लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे राज्यात सुक्ष्म सिंचनाच्या सुविधांमध्ये तिप्पट वाढ झाली असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत चार हजार गावांमध्ये शाश्वत सिंचन सुविधा उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली जलवाहिनीद्वारे सिंचन तसंच सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आपला भर असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली देशभरात तेरा नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी आठ हजार एकशे तेरा कोटी रुपये निधीला मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं आयकर कर विवरण पत्र ऑनलाईन दाखल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशानं एकीकृत ई फाईलिंग आणि केंद्रीकृत प्रक्रिया प्रकल्प दोन ला देखील काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर आयकर कर विवरणाची प्रक्रिया केवळ एका दिवसात पूर्ण होईल असं गोयल यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली

या कपातीमुळे विद्यार्थी क्रीडा तसंच कौशल्य विकासाला अधिक वेळ देऊ शकतील असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला

या संघटनेनं संपाबाबतची आपली भूमिका काल न्यायालयात मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते त्यानुसार कालच्या सुनावणीत संप तत्काळ मागे घेण्याचा आदेश न्यायालयानं दिला त्यानंतर कर्मचारी संघटनेतर्फे संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती केली गेली असून येत्या तीन महिन्यांत याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे

एकतिसाव्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते नागपूर इथं काल झालं त्यावेळी ते बोलत होते खेळामुळे तणाव कमी होण्यास मदत होत असल्याचं नमूद करत सतत तणावाखाली असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या अकादमीमुळे मदत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

या अहवालाच्या अंमलबजावणीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहवालाच्या अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येईल असं सांगितलं तत्कालिन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली होती औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट हे सहअध्यक्ष होते

नांदेड इथं आयोजित तीन दिवसीय शिक्षणाची वारी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पर्यावरणाप्रतीची बांधिलकी सांगताना पर्यावरण संवर्धनासाठी अभ्यासक्रमात आवश्यक लेखनाचा समावेश करण्यासाठी आपण संबंधितांशी बोलणार असल्याचं ते म्हणाले

औरंगाबाद इथं विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत काश्मीरचे नवनिर्माणः नव्या नंदनवनाची शोधयात्रा या विषयावर ते बोलत होते संघर्षाच्या काळात स्त्रिया आणि मुलांचं विश्व उध्वस्त होतं त्यांना सावरण्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं अधिक कदम यांनी नमूद केलं व्याख्यानानंतरच्या प्रकट मुलाखतीतून कदम यांनी काश्मीरमधील निराधार मुलींसाठी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला

पाटोदा इथं पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत निवासस्थान बांधकाम आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचं भूमिपूजन मुंडे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या पक्क्या रस्त्यांमुळे सर्वांना फायदा होईल असं मुंडे यावेळी म्हणाल्या

अण्णांनी केलेल्या मागण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या असल्यानं अण्णा उपोषणाचा निर्णय घेणार नाहीत अशी आशा त्यांनी व्यक्त केली